वीस हजार रुग्णांवर उपचार करता येतील इतक्या क्षमतेच्या पायाभूत स्विधा उभारण्याची तयारी महापालिकेनं सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी आज हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं कोविड रुग्णसंख्येने शहरात गाठलेला उच्चांक लक्षात घेऊन दहा टक्के अधिक क्षमतेच्या रुग्णसंख्येसाठी तयारी करण्याची सूचना केंद्र सरकारनं राज्य शासनाला केली आहे

कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ भगवंत पवार यांनी आज आकाशवाणीशी बोलताना दिली

कोरोना चाचणीचा अहवाल असल्याशिवाय संबंधित शिक्षकाला कामावर रुज्र करून घेतलं जाणार नसल्याचं मोरे यांनी स्पष्ट केलं

दरम्यान सध्या प्रशासन स्तरावर याची लगबग सुरू असली तरी नियमांची पूर्तता आणि अमंलबजावणी होत नसल्यानं किमान पिंपरी चिंचवड शहरात तरी येत्या सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार नसल्याचं जवऴपास निश्चित झालं आहे मोठ्या प्रकल्पांसाठीचे भूसंपादन वेळेत व्हावे यासाठी अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम आता पुणे महापालिका ठरवणार आहे ही यादी जिल्हा प्रशासनाला देऊन त्यानंतर भूसंपादनाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे त्यामुळे भूसंपादनाअभावी रखडलेली विकासकामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे विविध प्रकल्पांच्या रखडलेल्या भूसंपादनाच्या जागांबाबत नुकतीच बैठक पार पडली यात हा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली

कोल्हे यांनी क्मार यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू प्रस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पुण्यात ही माहिती दिली

दरम्यान गेले अनेक महिने बंद असलेली पुणे महापालिकेची नाट्यगृह लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीनं आता त्यांची सफाईविषयक कामे सुरू आहेत बालगंधर्व रंगमंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनच्या स्वछतेचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे आकाशवाणीच्या प्णे केंद्राचे केंद्र संचालक आणि लेखक गोपाल आवटी यांनी लिहिलेल्या सूजन संवाद या मुलाखत संग्रहाचं प्रकाशन नुकतंच झालं संपादक लेखिका वंदना बोकील वसंत पलुस्कर यावेळी उपस्थित होते

हे पुस्तक संदर्भ ऐवज म्हणून लोकप्रिय होईल असा विश्वास बोकील यांनी यावेळी व्यक्त केला

आज हवामान अंशतः ढगाळ राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत